वेंकय्या नायडू यांचं आवाहन

आणि त नागपूर शहरामध्ये मिशन बिगिन अंतर्गत दिलेल्या शिथिलतेनंतर कोरोना बाधितांची संख्या वाढली आय्क्त म्ंडे चित्रपट आणि द्रचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रीकरणास स्रुवात करण्याबाबतची मानक नियमावली आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जारी केली त्यान्सार कॅमे या समोरील व्यक्ती वगळता इतर सर्वानी मास्कचा वापर करणं बंधनकारक राहील चित्रिकरण स्थळी रेकॉर्डिंग स्ट्डीओ एडिटिंग रूम्समध्ये वावरतांना सहा फूटांचे शारीरिक अंतर राखणं आवश्यक आहे ृश्य सिक्वेन्स कॅमेराची जागा तंत्रज्ञांची जागा बसणे भोजन व्यवस्था या सर्व ठिकाणी अंतराचे पालन आवश्यक असून चित्रिकरणादरम्यान कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत याशिवाय सेटवर अन्य व्यक्ती तसंच प्रेक्षकांना परवानगी नाही चित्रपट आणि द्रचत्रवाणी हा महत्वाचा उदयोग असून या उदयोगाशी लाखो लोक जोडले गेले असल्याचं त्यांनी सांगितलं गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्याशी चर्चा करून या प्रक्रियेला स्रुवात करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली याप्ढे आता देशभर चित्रपट आणि द्रचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण स्रु होऊ शकणार आहे कोविड म महामारीम्ळं देशात बहतांश ठिकाणी चित्रपट आणि द्रचित्रवाणी वाहिन्यांच्या कार्यक्रम निर्मितीची कामं पूर्णपणे बंद होती तर काही राज्यांनी चित्रीकरणाला अंशतः परवानगी दिली होती हा उद्योग अर्थव्यवस्थेच अंग असून लाखो लोकांना यातून रोजगार मिळतो असं त्यांनी सांगितलं या निर्णयाबाबत स्प्रिसिद्ध निर्माता दिग्दर्शक मेहद क्मार यांनीही समाधान व्यक्त केलं आहे

उपराष्ट्रपती एम वैंकेय्या नायडू यांनी आज महिला सक्षमीकरण आणि कोणतीही म्लगी शालेय शिक्षणापासून वंचित राह नये यादृष्टीने राष्ट्रीय चळवळीचे आवाहन केले बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या विशेष योजनेने निःसंशय सकारात्मक बदल घडवून आणला असे निरिक्षण नोंदवत नायडू यांनी समाजमन बदलण्यासाठी अजून बरेच बदल आवश्यक असल्याचे म्हटले आहे

लिंगभेदाला थारा नाही हा संदेश आपल्या कृतीतून आणि उक्तीतून जायला हवा हेच आपले उद्दिष्ट असायला हवे यावर त्यांनी भर दिला आहे भारतातील जननदराचे लिंग गुणोतर यावर नुकताच एक अहवाल उपराष्ट्रपतींनी प्रकाशित केला

सर्वसाधारण किंवा नैसर्गिक प्रमाणापेक्षा जन्मणाऱ्या म्लींचे प्रमाण कमी असल्याचे या अहवालात नमूद केले आहे लोकसंख्या आणि विकासासाठीच्या संसद सदस्य गटानेही हे नजरेस आणले आहे

शेतमालाची वाढती आवक तसेच परराज्यात आपला शेतमाल विक्रीसाठी पाठविण्याची शेतकश्यांची मागणी लक्षात घेता कृषिरेल्वे आठवड्यातून एक वेळाऐवजी दोनवेळा सुरु करावी अशी मागणी शेतकऱ्यांकड्न होत होती

आता ही मागणी मान्य झाल्याची माहिती गोडसे यांनी दिली ऑगस्ट महिन्यात तीनवेळा सोडण्यात आलेल्या कृषीरेल्वेत पहिल्या फेरीत दि

शेतकऱ्यांनकडून या रेल्वेला प्रतिसाद मिळत असल्याने किसान रेल्वे आठवड्यातून दोनवेळा स्रु होणार आहे त्यान्सार कृषीरेल्वे आठवड्यात्न दर मंगळवारी आणि शुक्रवारी देवळाली रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहे

या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आय्क्तांना याबद्दलचे लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन राज्यशासनानं हा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरबीएसके कार्यरत बीएएमएस डॉक्टर हे एमबीबीएस डॉक्टरांएवढेच काम करुनही त्यांना या डॉक्टरांच्या अर्धेही मानधन दिले जात नाही त्याम्ळे समान कामासाठी समान वेतन द्या अशी मागणी आरबीएसके वैदयकीय अधिकारी संघटनेने केली आहे आरबीएसके वैदयकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ हेमराज मसराम यांनी न्कतेच जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले

जम्म् आणि काश्मिर कर्नाटक बिहार हरियाणा इत्यादी राज्यात आरबीएसके डॉक्टरांना एमबीबीएस डॉक्टरांएवढेच मानधन दिले जाते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आरबीएसके डॉक्टरांना मानधन देऊन समायोजन करावे अशी मागणी आरबीएसके वैद्यकीय अधिकारी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे मागणी मान्य न झाल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे विदर्भात चांगला पाऊस झाला असला तरीही काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीम्ळे वाहत्कीचा खोळंबा गावांचा संपर्क तूटणे आणि पिकांचे न्कसान झाल्याची परिस्थती आहे ब्लढाणा जिल्हयात पावसाची संतत धार सुरुच असल्यामुळे नद्या ओढे ओसंड्न वाहत आहेत आज द्पार नंतर पावसाने काही भागात ऊसंत मिळाली आहे जिल्ह्यातील खामगांव ताल्क्यातील ज्ञानगंगा नदीवरील ज्ञानगंगामोताळा ताल्क्यातील विश्वगंगा नदीवरील पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने त्डूंब भरलेआहेत

गेल्या काही दिवसापासून सतत स्रू असलेल्या पावसाम्ळे वैनगंगा नदीला प्र परिस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नदीवरील पूल काल द्पारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहेत

आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहत्कीस ख्ला झाला आहे

भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीचा प्र ओसरु लागला असून आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग वाहत्कीस खुला झाला आहे नागप्र शहरांमध्ये मिशन बिगीन अंतर्गत दिलेल्या शिथलतेनंतर कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे या बाबीकडे महानगरपालिका प्रशासन गांभीर्यपूर्वक लक्ष देत आहे मास्क वापरणे सोशल डिस्टंसिंगचे तसेच श्वसनाच्या शिष्टाचाराचे पालन करणे अशा सर्व सावधानगिरी बाळगणाऱ्या बाबीविषयी आता नागरिकांनी अंतमुर्ख होण्याची वेळ आली आहे